केंद्र सरकारच्या या निर्णयाची समीक्षा करणार असल्याचं सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या पीठानं म्हटलं आहे न्यायालयानं या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर केंद्र सरकारला चार आठवड्यात उत्तर देण्यास सांगितलं आहे

प्रजासत्ताक दिनी राजधानी नवी दिल्ली इथं दहशतवादी कारवायांचा त्यांचा कट होता असं पोलिस सूत्रांनी सांगितलं यापैकी एकाला चार दिवसांपूर्वी राजघाट इथं तर दुसऱ्याला काश्मीरमधल्या बांदिपोरा इथून अटक करण्यात आली

गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लखनौ इथं जिल्हा न्यायालयात एका कार्यक्रमात ही माहिती दिली काही राज्यांनी या सूचनेच्या अंमलबजावणीला सुरुवात केल्याचं ते म्हणाले विविध तुरुगात असलेल्या सुमारे चार लाख कैद्यांपैकी अर्ध्या कैद्यांवरचे खटले बराच काळ प्रलंबित आहेत सध्याच्या काळात निरुपयोगी ठरणारे सुमारे पंधराशे कायदे केंद्र सरकारनं रद्द केल्याचं ते म्हणाले

राष्ट्रीय लसीकरण दिनासाठी आवश्यक तेवढी लस आधीच तयार ठेवली आहे त्यामुळे राष्ट्रीय लसीकरण दिवस प्ढं ढकलेला नाही असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

दावोस इथं जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीत ते बोलत होते कृत्रीम बुद्धीमत्ता आणि त्याच्या परिणांमाबाबत अनेक जण शंका उपस्थित करत असल्यानं भारतातली आव्हानं पश्चिमी देशांपेक्षा वेगळी आहेत असं त्यांनी सांगितलं पालघर जिल्ह्यातल्या बोईसर इथं तारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या रसायन कंपनीत आग लागून तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आज पहाटे ही आग लागली अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं आहे

लष्करी आस्थापना निवासी वसाहतींमधील सेवांवर विपरीत परिणाम झाल्याचा दावा संघटनेचे सरचिटणीस जयंत भारंबे यांनी केला एमईएस संघटनेच्या सर्व केंद्रातील कामगारांनी वडनेर गेट येथे ठिय्या आंदोलन केलं

ते काल नाशिक इथं बोलत होते यावेळी नाशिक धुळे अहमदनगर आणि नंद्रबार जिल्ह्याचा प्रारूप आराखडा सादर करण्यात आला विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असंही मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितलं

घटनेची माहिती कळताच वन खातं पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन बिबट्याला जेरबंद केलं बिबट्याच्या हल्ल्यात चार जण जखमी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे